मात्र त्याआधी के महत्त्वाची सूचना कोरोना वाढतोय आरोग्याची काळजी घ्या

कोविडच्या संकटानं सगळ्यांनाच खूप मोठा धडा दिला आहे त्यामूळे राज्यातली आरोग्य व्यवस्था आणखी बळकट करण्यावर भर दिला जात असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितलं राज्यात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर आणि लसीकरणासाठी पेटीएम फाऊंडेशन राज्य शासनाला सहकार्य करणार आहे त्याअनुषंगानं दृरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते कोरोनापासून धडा घेऊन येणाऱ्या काळातल्या आव्हानांना तोंड देण्याची तयारी आतापासूनच आम्ही सुरु केली आहे आता जुलैनंतर पावसाळ्यामुळे साथीचे आजार पसरू लागतात त्यांना तोंड देण्यासह कोविडची तिसरी चौथी आणि अशा कितीही लाटा आल्या तरीही त्यांना थोपविण्यासाठी लोकांना उपचार मिळावेत यासाठी जास्तीत जास्तीत सुविधा निर्माण करण्यावर भर दिला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं राज्यात ऑक्सिजन निर्मिती पंधराशे मेट्रीक टनांपर्यंत वाढवायचं नियोजन आहे त्याशिवाय ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या जास्तीत जास्त प्रमाणात उपलब्ध होतील असे प्रयत्न आहेत त्यामध्ये तात्पुरतं आणि दीर्घकालीन असं नियोजन आहे रुग्णशय्यांची संख्या तसेच कोविड केंद्रांचीही संख्या वाढवणार आहोत असं ते म्हणाले राज्यात कोविड प्रतिबंधक लशीचा तुटवडा कायम आहे गरज आहे तेवढ्या लशीचा पुरवठा केंद्राकडून होत नाही मात्र लसीकरणाबाबत कसलीही तडजोड करणार नाही बाहेरूनही लस मिळवण्याचा प्रयत्न सुरु आहे असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज वार्ताहर परिषदेत सांगितलं

त्या दोन दिवस प्रतील

जागतिक निविदांमधून स्रायल तसंच युरोपातल्या देशांमधून प्रतिसाद आलेला आहे द्रवरुप प्राणवायूसाठीही देकार आलेले आहेत त्याबद्दल निर्णय होताच माहिती दिली जाईल असं टोपे म्हणाले रशियाची स्पुटनिक लसही लवकरच उपलब्ध होईल

रेमडेसीवीरही मागणीप्रमाणे अद्याप मिळत नाही रेमडेसीवीरबाबतचे सर्व अधिकार केंद्राकडे आहेत वेगवेगळ्या कंपन्यांनी रेमडेसीवीर जेक्शनच्या किमती वेगवगळ्या ठेवल्या आहेत त्यावर केंद्रसरकारनं नियंत्रण ठेवावं अशी अपेक्षा टोपे यांनी व्यक्त केली

तो आणखी वाढेल मात्र त्यासाठी लॉकडाऊनचे नियम पाळावेत असं आवाहनही त्यांनी केलं

भौगोलिकदृष्ट्या ही दोन्ही ठिकाणं महाराष्ट्राच्या जवळ असून त्यामुळे वाहतुकीचा कालावधी कमी होईल आणि रुग्णांना वेळेवर ऑक्सिजन देण्यासाठी मदत होईल असंही त्यांनी म्हटलं आहे लिक्विड ऑक्सिजन वाहतुकीसाठी सिंगापूर दुबई आणि तिर देशांमधल्या तेल उत्पादक कंपन्यांकडून केंद्र सरकारला आयएसओ टँकर्स मिळाले आहेत

देशाची रेमडेसीवीर या जैक्शनची उत्पादन क्षमता तीन पटीनं वाढली असल्याची माहिती केंद्रीय रसायन आणि खतं मंत्री मनसूख मांडवीय यांनी दिली आहे सध्या देशात दरमहिन्याला रेमडेसीवीरचं एक कोटी पाच लाख मात्रांचं उत्पादन घ्यायची क्षमता असल्याचं त्यांनी सांगितलं

कोरोना काळात आर्थिक संकटात सापडलेल्या राज्यातल्या कलावंतांना शासनाकडून सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी आज दिलं सांस्कृतिक कार्य विभागातल्या अधिकाऱ्यांच्या दूरदृष्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत ते बोलत होते कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊनमुळे जवळपास वर्षभर कलाकारांना कला सादर करता आलेली नाही तसंच काही कलाकारांचा कोरोनामुळे मृत्यू झाला अशा परिस्थितीत सहानुभतीपूर्वक विचार करून सांस्कृतिक कार्य विभागानं ताबडतोब प्रस्ताव सादर करावेत अशा सूचना देशमुख यांनी दिल्या विद्यार्थ्यांमध्ये अनंत क्षमता आहेत ते समाज देश आणि मानवतेला मोठं योगदान देऊ शकतात असं प्रतिपादन राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी केलं आहे

उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत टाटा मूलभूत विज्ञान संस्थेचे संचालक डॉ

रामकृष्णन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ उद्धव भोसले प्र कुलगुरू जोगेंद्रसिंह बिसेन हे देखील यावेळी उपस्थित होते नवं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राज्यात कसं राबवायला हवं यासाठी डॉ रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेलं कृती दल येत्या दोन महिन्यात आपला अहवाल सादर करणार असल्याची माहिती सामंत यांनी यावेळी दिली मूंबईत कोविड संदर्भातली कोणती स्विधा क्ठे आणि किती अंतरावर उपलब्ध आहे याची माहिती नागरिकांना मिळायला हवी त्यासाठी मुंबईतल्या कोविड उपचार केंद्र जम्बो सेंटर्स लसीकरण केंद्र तसंच अतिदक्षता सुविधांच्या केंद्रांच मॅपींग करायची गरज आहे असं मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे ठाकरे यांनी आज कोविड संदर्भातल्या उपाययोजना आणि व्यवस्थापनाबाबत मुंबईतल्या विविध यंत्रणांमधला समन्वय वाढवता यावा यासाठी ऑनलाईन बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते कोरोनाचा प्रसार नियंत्रणात आणण्यासाठी हा महिना महत्वाचा असल्यानं सर्व यंत्रणांनी समन्वयानं काम करायचं आवाहन त्यांनी केलं मुंबईतली पावसाळ्याधीची काम पूर्ण होण्याच्यादृष्टीनं कामगारांच्या स्थलांतराची परिस्थिती लक्षात घेऊन कामांचं नियोजन करावं आणि समन्वय राखावा असं आवाहन त्यांनी केल

या प्रकरणाची सरकार ने सखोल चौकशी करावी आणि पूनावाला यांना धमकी देणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे

त्यामुळे टप्प्या टप्प्यानं लसीचे डोस पुरवले जातील एका रात्रीत सर्व डोस कुणालाही निर्माण करता येणार नाही असा खुलासा आदर पूनावाला यांनी केला आहे असं त्यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे या महिनाअखेरीला होणार असलेली जेईई मुख्य परीक्षा पुढं ढकलायचा निर्णय़ केंद्रसरकारनं घेतला आहे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं हा निर्णय घेतला असल्याचं केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निःशंक यांनी ट्विटरवरुन सांगितलं पुढच्या माहितीसाठी विद्यार्थ्यांनी एनटीए अर्थात राष्ट्रीय परिक्षण यंत्रणेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देत रहावं असं त्यांनी सांगितलं आयपीएल अर्थात डियन क्रिकेट लीगचा चालू हंगाम थाबवायचा निर्णय आय़पीएल संचालक परिषद आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं घेतला आहे त्यांनी आज तातडीनं आयोजित केलेल्या बैठकीत तडकाफडकी पुढचे सामने थांबवायचा निर्णय एकमतानं घेतला देशातल्या वाढत्या कोरोना प्राद्भावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएलच्या या हंगामावर सर्व थरातून टीका होत होती खेळांडूच्या सुरक्षिततेसाठी व्यवस्थापनानं उपाययोजना केल्या होत्या मात्र तरीही अलीकडेच अनेक खेळाडूंना कोरोनाची लागण झाली त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय़ घेतला आहे खेळाडू सहाय्यक कर्मचारी आणि आयोजनात सहभागी असलेल्या विरांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेतला असल्याचं आयपीएलनं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे

कोरोनाबाधितांच्या मदतीसाठी महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता युवा मोर्चानं राज्यव्यापी डॉक्टर सहाय्यता हेल्पलाईन सुरु केली आहे

या हेल्पलाईनवरून कोरोनाची सौम्य लक्षणं असलेल्या बाधितांना फोनरूनच डॉक्टरांचा सल्ला घेता येईल यामूळे वैद्यकीय यंत्रणावरचा ताण कमी व्हायला मदत होईल असं युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी सांगितलं

कोविड लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी करण्यासंदर्भात संभाव्य फसवेगिरीबद्दल सावधगिरी बाळगण्याचा श्रीारा सरकारी प्रसिद्धी यंत्रणेनं दिला आहे सरकारी संस्था असल्याचं भासवून काही भामटे लसीकरण नोंदणासाठी बनावट लिंक पाठवू शकतात किंवा दूरध्वनी करु शकतात तेव्हा कोविड लसीकरता कोविन पोर्टल किंवा उमंग आणि आरोग्य सेतू एपचाच वापर करावा असं पत्र सूचना कार्यालयानं कळवलं आहे राज्यात आज विदर्भाच्या काही भागात तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या तुरळक भागात हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला कोकणात हवामान कोरडं होतं येत्या दोन दिवसात कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडेल असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे